कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमधला गुरुपौर्णिमा उत्सव रद्द भाविकांना पालख्या न आणण्याचं आवाहन

यंदाच्या खरीप हंगामासाठी पेरणीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे

मुंबईठाणे शिधावाटप यंत्रणेतल्या पात्र लाभार्थ्यांना मे आणि जुन महिन्याकरिता मोफत तांदळाचे वितरण सुरू आहे

पात्र लाभार्थ्यांनी निश्वित करण्यात आलेल्या केंद्रामधून कोणतीही गर्दी न करता योजनेतील धान्य सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करून धान्य घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे राज्यात बहुतांश ठिकाणी काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे मुंबईसह ठाणे रायगड पालघर सिंधुद्ग रत्नागिरी आणि बीड इथं मुसळधार पाऊस झाला सिंधुद्गांत पाण्याच्या लोंद्यामुळे भातशेती वाहून जाण्याच्या घटना घडल्या

उपनगरी रेल्वेसेवाही सुरळीत असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यानं दिली आहे

भरती असताना मुंबईकरांनी सावध रहावे चौपाट्यांवर जाऊ नये असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे

आधी झालेल्या मुसळधार पावसाने दर्यापुर तालुक्यात कळमगव्हाण तीलोरी या शिवारातील शेकडो हेक्टरमधील शेती पिकासह जमीन खरडून गेली आहे

चांदुर बाजार तालुक्यातील विक्रोळी इथं पूर्ण प्रकल्पांमधील जलाशयात झपाट्याने वाढ झाल्याने पूर्णा धरणाचे दोन दरवाजे आज दहा सेंटिमीटरने उघडले आहेत रायगड जिल्हयात गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसानं नद्यांना मोठे पूर आले असतानाच आता उद्यापासून आठ दिवस समुद्रात मोठ्या लाटा उसळणार असल्याने जिल्हा प्रशासनाने समुद्र काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे काल साखर आक्षी खोरा बंदर दिघी बंदर इथं तीन मिटर उंचीच्या लाटा उसळल्यानं बंदराची मोठी हानी झाली आहे धुळे शहरात नकाणे तलाव परिसरात काल रात्री झालेल्या जोरदार पावसानं नकाणे तलावाला जोडणा या सांडव्यातील पाण्याची पातळी वाढून तलाव ओसंडून वाहू लागला पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं रात्रीपासून अनेक वाहनं डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी रूग्ण्वाहिका रूग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये अडकून पडले तर आज रूग्णसेवा देण्यासाठी जाणारे डॉक्टर्स नर्सेस आरोग्य कर्मचारी अडकून पडल्याने अनेक महत्वाच्या शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या याशिवाय रूग्णालयाला लागणारे अत्यावश्यक साहित्यही रूग्णालयात पोहोचवता आले नाही बीडमध्येही डॉक्टर्स नर्सेस आरोग्य कर्मचारी अडकून पडल्याचं आमच्या बातमीदारानं सांगितलं आहे मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज वरिष्ठ विधीज्ञांसमवेत बैठक झाली

येत्या मंगळवारी न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपिठात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका सुनावणीसाठी येणार असून मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरही विचार होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाचे विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर झाले आहे याबाबत राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल असे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितले अहमदनगर जिल्हा आणि तालुका प्रशासनानं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सूरु केल्या असून शिर्डी इथं श्री साई मंदीरात भाविकांना प्रवेश बंद केला आहे या पार्श्वभूमीवर उद्या साई मंदीरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार नाही

लॉकडाऊनचा मोठा फटका पालघर जिल्ह्यातल्या मोगरा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे यावर्षीचा हंगाम वाया गेल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी नीता चौरे

दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्राद्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केलं आहे

अमरावती शहरात आज सकाळी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला

नांदेड जिल्ह्यात आज तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं

कोरोना प्रतिबंधासाठी आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लि यांच्या एकत्रित प्रयत्नातून सुरु असलेल्या लस निर्मितीच्या यशाबाबत आशादायी असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे

लॉकडाऊनच्या काळात जास्त रकमेची विजेची बिलं दिलेल्या ग्राहकांना त्यांच्या रकमेचा व्याजासाहित परतावा त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलं आहे यामुळे वाढीव वीज बिलाचा भूर्दंड सहन करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे वीज ग्राहकांना दिलेली वीज बिलं अंदाजित दिली असून मार्च महिन्याच्या विजेच्या वापराच्या आधारे ही बिलं दिल्याची माहिती बेस्ट उपक्रमानं दिली आहे